आयपीएल क्रिकेट सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघानं केला सन रायजर्स हैदराबादचा चार गडी राखून पराभव

आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सौरव घोसाल आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा यांचे सामने होणार

जम्मू कश्मीरमधे लडाख तसंच अनंतनाग मतदारसंघातल्या शोपियां आणि पुलवामा जिल्ह्यांमधे उद्या मतदान होईल या टप्प्याचा प्रचार काल संपला सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी जागोजागी सभा मेळावे तसंच रोड शो घेतले भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल उत्तरप्रदेश आणि बिहारमधे प्रचारसभा घेतल्या समाजवादी पार्टी बसपा आणि काँप्रेसवर त्यांनी टीका केली आपल्या पराभवासाठी सबब पुढे करता यावी म्हणून विरोधक मतदान यंत्रांवर टीका करत आहेत असं ते म्हणाले सहाव्या आणि सातव्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचारानं जोर धरला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशात सागर आणि ग्वाल्हेर ििं तर उत्तर प्रदेशात भदोही िं सहभाग घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा हरियाणात सोनेपत आणि यमुनानगर िंग तर पंजाबमधे पठाणपूर धिं सभा घेतील बसपा अध्यक्ष मायावती यांची प्रचारसभा उत्तरप्रदेशात आंबेडकर नगर आणि प्रतापगड धिं होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या पाटण धिं केलेल्या भाषणात आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रार प्रकरणी निवडणूक आयोगानं मोदी यांना क्लीन चीट दिली आहे गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिका यांनी दिलेल्या अहवालाचा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं आयोगानं म्हटलं आहे ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी आखाती देशातील गुंतवणूकदाराला दिल्ली न्यायालयानं अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे आखाती देशातील मधील उद्योजक ओमर अली बलशरफ याच्या विरोधात सरकवसुली संचालनालयाच्या तक्रारीवर विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी हा निर्णय घेतला

सिंग आणि ऍडव्होकेट नवीन कुमार मट्टा यांनी न्यायालयाला सांगितलं

दक्षिण कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या केली भाजपा नेते गुलाम मोहम्मद मीर यांच्यावर नौगाव वेरीनाग परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला

उपचारासाठी रुग्णालयात नेलं असताना तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली

जम्मू कश्मीरमधल्या लडाख क्षेत्राला काल उत्तर विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भेट दिली लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांनी लडाख क्षेत्रातील लष्करी तयारीचा आढावा रणबीर सिंग यांना सादर केला लष्करातील सर्व अधिकारी आणि कर्मचा यांनी दाखवलेल्या व्यावसायिक दर्जाच्या कामाचं कौतुक यावेळी रणबीर सिंग यांनी केलं ओदिशात फोनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागात भारतीय नौदलाच्या पूर्व विभागानं युद्ध पातळीवर मदत आणि पुनर्वसन कार्य सुरु केलं आहे पूर्व विभागाचे नौदल प्रमुख स्वतः वादळग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत हवाई पाहणीच्या आधारे तीन टप्प्यातल्या मदत आणि पुनर्वसन कार्याची अंमलबजावणी सुरु आहे पुरी आणि संबंधित भागात राज्य सरकार तसंच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयानं हे काम सुरु आहे नौदलाच्या रणविजय ऐरावत आणि काडमट्ट नौका तसंच तीन हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं हवाई पाहणी केली जात आहे

प्रधानमंत्री नंरेद्र मोदी उद्या ओदिशाला भेट देणार असून काल त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशीही संपर्क साधून केंद्र सर्वतोपरी मदत करेल असं सांगितलं भुवनेश्वर विमानतळांवरील सेवा पुन्हा सुरु झाली असून अडकलेल्या प्रवाशांना विशेष विमानानं नवी दिल्लीला रवाना करण्यात आलं पश्विम बंगालमधेही कोलकाता विमानतळावरून हवाई वाहतूक सुरळीत सुरु झाली असून हावडा आणि सिलदाह क्षेत्रातील रेल्वेसेवाही सुरळीत सुरु होत आहे

उत्तर कोरियानं जपानच्या समुद्रात लहान पल्ल्याची अनेक क्षेपणास्त्र काल डागली उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग ऊन यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या पर्यवेक्षणात हा अस्त्राभ्यास झाल्याचं उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी सांगितलं देशाची अस्त्र सज्जता आणि अचूक मा याची क्षमता पडताळून पाहण्यासाठी ही मोहीम राबवल्याचं या वृत्तात म्हटलं आहे या घडामोडीमुळं अमेरिकेवरचा दबाव वाढला असून उत्तर कोरिया दिलेलं वचन पाळेल असा विश्वास व्यक्त करणारी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे उत्तर कोरियाला आपल्या आर्थिक क्षमतेची जाणीव असून ती वाया जाईल असं काहीही किम करणार नाहीत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे नागरिकांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील यादृष्टीनं लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळाचा योग्य वापर करायला हवा असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली क्रं काल एका तेलगु पुस्तकाचं प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानं कृषी शिक्षण ग्रामविकास आरोग्य आणि योजनांची परिणामकारक अंमलबजावणी अशा महत्वाच्या विषयांशी संबंधीत मुद्दे सातत्यानं उचलून धरायला हवे असं आवाहनही नायडू यांनी केलं

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे आधीच संकटात असलेली जुणची अर्थव्यवस्था अधिकच खालावेल आणि अणुकार्यक्रमाविषयीची तेहरानची भूमिकाही अधिक ताठर होईल अशी भिती युरोपीय राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केली आहे

त्यानुसार रशिया आणि युरोपीय देश जिणला नागरी अणु कार्यक्रमात पुढेही सहकार्य करू शकतील

अशी माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीवाला सिरसेना यांनी काल दिली

या तरुणांची परदेश प्रवासाची माहिती आमच्याकडे असली तरी त्यांचे दहशतवाद्यांशी संबधांचे पुरावे सध्या नाहीत असेही ते म्हणाले

त्याचप्रमाणे देशातली शांतता प्रस्थिपित होत असून प्रशासन सामन्यपणे काम करत असल्याचंही ते म्हणाले

नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमुळे पुलाचं नुकसान होणार नाही अशा रितीनं पूलाचं बांधकाम केलं जाईल असंही जैन यांनी म्हटलं आहे रामेश्वरन आणि धनुषकोडी ही गावं जोडणाऱ्या मार्गाचं काम पूर्ण झालं असून रेल्वे स्थानक उभारण्याचं काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही जैन यांनी दिली क्वालालंपूर ड्रि सुरु असलेल्या आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सौरव घोषाल आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा यांचे सामने होणार आहेत

काल झालेल्या उपांत्य सामन्यात ज्योत्सनानं मलेशियाच्या सहाव्या मानांकित शिवासंगारी सुब्रमणियमचा पराभव केला होता तर घोसालनं मलेशियाच्या एईन यॉव एनजीला पराभूत केलं होतं आयपीएल क्रिकेट सामन्यात दिल्लीच्या फिरोजशाहा कोटला मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघानं सन रायजर्स हैदराबादचा चार गडी राखून पराभव केला